आरोग्यमंत्री तसंच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी काल जालन्यात ही माहिती दिली

यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीसाठी गावनिहाय पथकांची स्थापना करण्यात येणार आहे टेलिआयसीय सुविधेमुळे जालन्यात या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं असून जिल्ह्यात नव्यानं टेलिईसीजी आणि टेलिरेडीओलॉजी या दोन सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं पिक कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते नियमीत कर्जाची परतफेड करणारा एकही शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहता कामा नये अशा सूचनाही भुसे यांनी यावेळी दिल्या

ते काल औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्प सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते

जयपूर इथल्या बहू स्तरीय वाहन तळ योजनेचा त्यांनी या संदर्भात दाखला दिला स्मार्ट सिटी योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचं महापालिका प्रशासक आस्तिकक्रमार पांडेय यावेळी म्हणाले पैठण इथल्या नाथसागरातून आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे धरणाची बारा दारं एक फुटाऐवजी दीड फुटानं उघडण्यात आली आहेत

ही अवजार मोठया प्रमाणात उपलब्ध होण्याच्या द्रष्टीनं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका कंपनीशी व्यावसायिक सामजस्य करार नुकताच करण्यात आला संशोधनाच्या आधारे विकसित केलेलं बैल चलित सौर फवारणी यंत्र गादी वाफा करून प्लास्टिक अंथरण्यासाठीचं यंत्र काडीकचरा गोळा करणार यंत्र आदी अवजारांच्या व्यावसायिकदृष्टया निर्मितीसाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे

जिल्ह्यात सध्या नऊ हजार एकशे नऊ रुग्णांवर उपचार सुरु आहेत